शेती आणि संबंधित उद्योगांमधे पायाभूत सुविधांसाठी सरकार मोठी गुंतवणूक करणार

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस

श्यामा प्रसाद मृखर्जी यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी ध्रिन भाजपाच्या सदस्यत्व नोंदणी मोहिमेला प्रारंभ केला

आपल्या भाषणात प्रधानमत्र्यांनी सरकारने निर्धारित केलेल्या उद्दिष्टांचा आणि त्यादृष्टीनं केलेल्या उपायायोजनांचा आढावा घेतला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपाचे हंगामी अध्यक्ष जे

नङ्डा कार्यक्रमाला उपस्थित होते

त्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी बाबतपूर विमानतळावर माजी प्रधानमंत्री दिवंगत लालबहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं वाराणसीतल्या शालेय विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी वृक्षलागवड मोहिमेचाही प्रारंभ केला

भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि भाजपाचे आदर्श डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी मुखर्जी यांनी दिलेलं योगदान कायम सर्वांच्या स्मरणात राहील असं ट्वीट त्यांनी केलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना म्हटलंय की डॉ मुखर्जी हे राष्ट्रभक्तीचं एकमेवाद्वितीय उदाहरण आहे दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली

देशाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी धोरणात्मक सुधारणांवर लक्ष केंद्रीत करण्याचं सरकारचं ध्येय आहे असं त्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

गेल्या वर्षीच्या तूलनेत ही तरतूद साडे अठरा टक्क्यांनी जास्त आहे देशातल्या आरोग्यक्षेत्राला सरकारचं प्राधान्य यावरुन दिसून येतं असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ

मोदी सरकारच्या दुस या कार्यकाळातल्या पहिल्या अर्थसंकल्पाचं उद्योगजगतानंही स्वागत केलं आहे अर्थतज्ञ केंद्रीयमंत्री विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनिवासी भारतीयांनीही यावद्दल संतोष व्यक्त केला आहे

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि भाजपाच्या तेर मागासवर्गीय कक्षाचे सदस्य जुगलकिशोर राठोर गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक जिंकले आहेत जयशंकर यांनी काँप्रेसच्या गौरव पांड्या यांचा तर ठाकोर यांनी काँग्रेसच्याच चंद्रिका चुडासामा यांचा पराभव केला

काँग्रेसचे बंडखोर अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी तसंच भारतीय ट्राईबल पार्टी आणि काँप्रेसच्या प्रत्येकी एका सदस्यानं भाजपाला मतदान केलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि स्मृती ताणी निवडून आल्यानं राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या कार्गील युद्वात शहीद झालेल्यांना श्रद्वांजली म्हणून तसंच या युद्वात भाग घेतलेल्या जवानांच्या सन्मानार्थ लष्कर प्रमुख जनरल विपिन रावत यांनी कारगील गीत प्रकाशित केलं आहे

झाशी बरेली हमिरपूर कानपूर आग्रा आणि लखनौमधे अनेक ठिकाणी जोरदार वा यासह पाऊस झाला त्यामुळे तापमानातही लक्षणीय घट झाली आहे